मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला

या कायद्यांची योग्य आणि पूर्ण माहिती शेतकऱ्यांची ताकद होऊ शकते असं मोदी यांनी आजच्या मन की बातमधून सुचवलं या कायद्याचा वापर करून राज्यातल्या धुळे जिल्ह्यातले शेतकरी जितेंद्र भोई यांना व्यापाऱ्याकडून थकबाकी कशी मिळवता आली याचा उल्लेखही मोदी यांनी केला याबाबत जितेंद्र भोई यांनी आकाशवाणीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे आजच्या मन की बातमधून मोदी यांनी शेतकऱ्यांमधे जनजागृतीसाठी प्रयत्न करत असलेले राज्यस्थानमधले मोहम्मद अस्लम आणि सुगीनंतर शेतात उरलेल्या काडी कचऱ्यातून आर्थिक संधी निर्माण करणारे हरयाणातले शेतकरी विरेंद्र यादव यांच्या अभिनव उपक्रमांची माहिती देशवासीयांना दिली सांस्कृतिक वारसा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविणं आणि या वारशाच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं महत्वाचं आहे असं मोदी यांनी आजच्या मन की बातमधे नमूद केलं त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातल्या अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल पद्धतीनं जतन करण्याचं काम सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली देशातल्या अनेक वस्तुसंग्राहलयं आणि ऐतिहासिक वास्तुंचं डिजीटायझेशन केलं जात असल्याचं ते म्हणाले यावेळी त्यांनी परदेशातल्या अशा काही प्रयत्नांचा उल्लेखही केला संकटावर मात करण्यासाठी संस्कृती महत्वाची भूमिका बजावते असं ते म्हणाले भारतातून साधारण शंभर वर्षापूर्वी परदेशात चोरून नेलेली देवी अन्नपुर्णेची मुर्ती पुन्हा भारतात आणली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली याकामी क्विडा सरकार आणि इतरांनी मदत केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले भारताचा सांस्कृतिक ठेवा अशा रितीनं चोरला जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं

अलिकडेच केवडिया इथं आपण पक्षांसोबत घालवलेला वेळ संस्मरणीय असल्याचं सांगून त्यांनी देशातल्या तरुणांना पक्षी निरीक्षण संघटनांशी जोडून घ्यायचं आवाहन त्यांनी केलं

येत्या पाच डिसेंबरला श्री अरबिंदो यांच्या पुण्यतिथीचा उल्लेख करून मोदी यांनी अरबिंदो यांच्या स्वदेशी आणि शिक्षणविषयक विचारांचा मागोवा घेतला

अलिकडे अनेकदा महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय विद्यार्थ्यांशी संवाद साधायची संधी मिळाल्यानं आपल्याला नवी उर्जा मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं शक्तणिक संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटना महत्वाच्या असतात असं सांगून त्यांनी अशा अनेक संघटनांच्या कामाचा आजच्या मन की बातमधे उल्लेख केला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याला वर्ष होऊन गेल्यावर आज कोरोना विरोधातल्या लसीची चर्चा होत असली तरी हा लढा संपलेला नाही याची आठवण मोदी यांनी करून दिली कोरोनाविरुद्धचा कोणताही निष्काळजीपणा घातकच आहे असं सांगून त्याविरुद्धचा लढा कायम ठेवायचा आहे असं आवाहन त्यांनी केलं

हळदीच्या भावात चढउतार असले तरी शिल्लक मालाचा विचार करता दर चांगले आहेत हळदीला देशांतर्गत मागणीसह परदेशातही दिवसेंदिवस मागणी वाढत आहे सांगली हिंगोली वसमत नांदेड जळगाव या भागात दरवर्षी हळदीचं उत्पादन घेतले जाते आंध्र प्रदेशातील हळदीलाही चांगली मागणी आहे सांगली मार्केट यार्डात देशातील सर्व ठिकाणची हळद विक्रीसाठी येते

डिसेंबर अखेर हळद उलाढालीची स्थिती अशीच राहणार आहे

दरवर्षी पंधरा ते वीस लाख पोती हळद शिल्लक राहते जागतिक बाजारात हळदीची मागणी वाढल्यामुळे यावर्षी सर्व शिल्लक माल संपुष्टात येणार अशी स्थिती आहे

छत्तीसगढच्या बस्तर भागात माओवाद्यांनी काल संध्याकाळी केलेल्या स्फोटात नाशिकचे सुपूत्र असिस्टंट कमांडट नितीन भालेराव शहीद झाले आहेत सुकमा जिल्ह्यातल्या ताडमेटला भागात केंद्रीय राखीव पोलिस दलाची कोब्रा बटालियनची एक तुकडी गस्त घालत असताना माओवाद्यांनी हा स्फोट घडवला त्यात दहा जवान जखमी झाले नितीन भालेराव गंभार जखमी झाले होते

त्यांचं पार्थिव रायपूरहून विमानानं मुंबईला आणि तिथून नाशकात आणलं जाईल त्यानंतर नाशिक मध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील असं नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितलं सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्य मंदिरात लॉकडाऊननंतर पहिला नाट्यसोहळा आज साजरा होत आहे

मिरजेतल्या इंद्रधनू कलाविष्कार संस्थेतर्फे युवा कलाकार पायल पांडे हिला बालगंधर्व युवा पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे याबाबत इंद्रधनू संस्थेचे अध्यक्ष धनंजय जोशी यांनी माहिती दिली बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे कालही या नरभक्षक झालेल्या बिबट्यानं माय लेकरावर हल्ला केला या हल्ल्यात हे मायलेकरं गंभीर जखमी झालेत मंगरूळ येथील ही घटना असून हे दोघं शेतात तूर काढत असताना त्यांच्यावर बिबट्यानं हल्ला चढवला वेळीच गावकरी धावून आल्यानं त्यांची सुटका झाली या जखमींना आष्टीच्या सरकारी रूग्णालयात दाखल केलं आहे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आष्टीला भेट दिली असून वाढत जाणारया घटना लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या आहेत पालघर जिल्ह्यात सातपाटी इथून समुद्रात गेल्यावर बेपत्ता झालेली मासेमारी बोट आणि त्यात असलेली माणसं शोधण्यात अखेर पोलिसांना यश मिळालं आहे गुरुवारी मासेमारीसाठी गेलेली ही बोट आणि त्यातले खलाशी समुद्रात बोटीचं इंजिन बंद पडल्यामुळे तिथंच अडकले त्यांच्या जवळ वायरलेस यंत्रणा आणि मोबाईल फोन नसल्यानं त्यांना कुठे संपर्कही करता आला नाही

मग त्यांना आणि त्यांच्या बोटीला शोध घेण्यासाठी गेलेल्या बोटीच्या सहाय्यानं सातपाटी गावात सुखरूप परत आणलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तसच महाराष्ट्र प्रांताचे माजी सरकार्यवाह सुरेंद्र भास्कर थत्ते यांचं काल पहाटे नाशिकमध्ये त्यांच्या निवासस्थानी निधन झालं

काल शनिवारी नाशिकमध्येच त्यांच्यावर अंत्यसस्कार करण्यात आले सुरेंद्र थत्ते हे मुंबईत गिरगाव इथल्या ठाकुर मंडलाचे स्वयंसेवक होते तिथं त्यांचं भरीव योगदान राहीलं आणीबाणीच्या काळात त्यांनी भूमिगत राहून काम केलं भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ऐतिहासिक रामरथ यात्रेचे राज्यातले संघटनात्मक सूत्रधार म्हणून त्यांनी काम पाहिलं एन्रॉन विरोधी लढ्यातही ते अग्रणी होते स्वदेशी जागरण मंचचा राज्यात विस्तार करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका होती अत्यंत कुशल संघटक असलेल्या थत्ते यांनी अनेक सामाजिक प्रकल्पांना तसंच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली होती महाराष्ट्राच्या बाहेरून आणलेला गुटख्याची मुंबईत विक्री करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला पनवेल गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं गजाआड केलं आहे

काल पनवेलमधल्या गार्डन हॉटेलसमोर सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केल्याची माहिती पनवेल पोलिसानी दिली

सर्व न्यायालयांचे न्यायाधिश आणि कर्मचारी पूर्ण क्षमतेनं दोन पाळ्यांत सकाळी अकरावाजेपासून दीडवाजेपर्यंत आणि दोन वाजेपासून ते साडेचार वाजेपर्यंत काम करणार असल्याची माहिती उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एस डी दिघे यांनी दिली आहे